नेत़त्वात प्रारंभ म्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

म्ख्यमंत्र्यांची सूचना

गवाहाटी इथं खेळला जाणार केंद्रात पारित करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदयाच्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी त्यांच्या मनात क्ठल्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी भाजप सरकारने सीएए आणि एनआरसी जागरुकता अभियानाला सुरुवात केली आहे सीएए आणि एनआरसी यावरुन वोट बँकचं राजकारण करण्यासाठी मुस्लीम समाजात भीती निर्माण केली जात आहे मात्र हा कायदा क्ठल्याही समाजाच्या अथवा धर्माच्या विरोधात नाही देशातील म्स्लीम समाजाविरोधात नाही ते आमच्या कूटुंबातील एक अविभाज्या घटक आहेत हेच सत्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या अभियानाची स्रुवात करण्यात आली आहे अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली नागरिकत्व कायद्याच्या बद्दल नागरिक मधे जागरूकता निर्माण व्हावी यासाठी आजपासून संपूर्ण देशात भाजपकडून जनसंपर्क अभियान स्रु करण्यात आला आहे

या विषयावर व्होट बँकच्या राजकारणाकरता मुस्लिम समाजामध्ये भीती निर्माण करणे त्याच्या आधारावर व्होट बँकेचं राजकारण करणं हा काही पक्षांचा आणि नेत्यांचा उददेश आहे

पाकिस्तानमध्ये ग्रूदवारा तोडण्याचा लोकांनी धमक्या दिल्या

या सर्व लोकांना आधार आपल्या भारतात देण्याचा हा नागरिकत्व कानून आम्ही सी ए

कूठल्याही प्रकारे कोणाही समाजाच्या कोणा धर्माच्या विरोधात नाही

म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली असून म्ख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान माहिती आणि जनसंपर्क विधी आणि न्याय तसंच इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेली खाती असणार आहे उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम छगन भुजबळ यांच्याकडे अन्न नागरी प्रवठा आणि ग्राहक संरक्षण खात देण्यात आलं आहे विदर्भातील मंत्र्यांपैकी अनिल देशम्ख यांच्याकडे गृह खातं राजेंद्र शिंगणे यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन डॉ नितीन राऊत यांच्याकडे ऊर्जा विजय वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासवर्ग सामाजिक आणि शैक्षणिक मागासप्रवर्ग विम्क्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण खार जमिनी विकास आणि भ्कंप प्र्नवसन संजय राठोड यांच्याकडे वनं आपती व्यवस्थापन तसंच मदत आणि प्नर्वसन तर स्नील केदार यांच्याकडे पश्संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास आणि क्रिडा आणि य्वक कल्याण मंत्रालयाची जबाबादारी असणार आहे अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्याकडे महिला आणि बालविकास खात्याची ध्रा असणार आहे तर ओमप्रकाश बच्च् कड् यांच्याकडे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास शालेय शिक्षण महिला आणि बालविकास इतर मागासवर्ग सामाजिक आणि शैक्षणिक मागासप्रवर्ग विम्क्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण आणि कामगार या खात्यांचं राज्यमंत्री पद देण्यात आलं आहे

सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग खनीकर्म आणि मराठी भाषा विभाग दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कामगार आणि राज्य उत्पादन श्ल्क जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास नवाब मलिक यांच्याकडे अल्पसंख्याक विकास औकाफ कौशल्य विकास आणि उद्योजकता धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राजेश टोपे यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि क्टुंब कल्याण हसन म्श्रीफ यांच्याकडे ग्राम विकास वर्षा गायकवाड यांच्याकडे शालेय शिक्षण

जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ग़हनिर्माण अमित देशम्ख यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण तसंच सांस्कृतिक कार्य उदय सामंत यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण दादाजी भ्से यांच्याकडे क़षि तसंच माजी सैनिक कल्याण ग्लाबराव पाटील यांच्याकडे पाणी प्रवठा आणि स्वच्छता

पाडवी यांच्याकडे आदिवासी विकास संदिपानराव भ्मरे यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन बाळासाहेब पाटील यांच्याकडे सहकार तसंच पणन एडव्होकेट अनिल परब यांच्याकडे परिवहन आणि संसदीय कार्य अस्लम शेख यांच्याकडे वस्त्रोद्योग मत्स्य व्यवसाय तसंच बंदरे विकास शंकराराव गडाख यांच्याकडे म़दा आणि जलसंधारण आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन पर्यावरण आणि राजशिष्टाचार ही खाती दिली आहेत

अब्द्रल सतार यांच्याकडे महसूल ग्रामविकास बंदरे खार जमिनी विकास विशेष सहाय्य सतेज पाटील यांच्याकडे गृह शहरे गृहनिर्माण परिवहन माहिती तंत्रज्ञान संसदीय कार्य माजी सैनिक कल्याण शंभ्राज देसाई यांच्याकडे गृह ग्रामीण वित्त नियोजन राज्य उत्पादन श्ल्क कौशल्य विकास आणि उद्योजकता पणन दतात्रय भरणे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून मृदा आणि जलसंधारण वने पश्संवर्धन दुग्धव्यवसाय विकास तसंच मत्स्य व्यवसाय सामान्य प्रशासन विश्वजीत कदम यांच्याकडे सहकार कृषी सामाजिक न्याय अन्न नागरी प्रवठा आणि ग्राहक संरक्षण अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मराठी भाषा राजेंद्र यड्रावकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि क्ट्ंब कल्याण वैद्यकीय शिक्षण अन्न आणि औषध प्रशासनए वस्त्रोद्योग सांस्कृतिक कार्य संजय बनसोडे यांच्याकडे पर्यावरण पाणी प्रवठा आणि स्वच्छता सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम रोजगार हमी भूकंप प्नर्वसन संसदीय कार्य प्राजक्त तनप्रे यांच्याकडे नगर विकास उर्जा आदिवासी विकास उच्च आणि तंत्र

राज्याच्या औदयोगिक धोरणातल्या सुधारणा कामगारांना केंद्रस्थानी ठेऊन कराव्यात अशी सूचना म्ख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी केली आहे मुंबईत काल झालेल्या उदयोग विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते राज्याची औद्योगिक प्रगती गतीनं व्हावी अशा प्रकारे धोरणांची अंमलबजावणी व्हावी यापुढे उदयोगांना सवलती देताना आर्थिक गृंतवणुकीबरोबरच रोजगारनिर्मिती हा महत्वपूर्ण निकष समोर ठेवला जावा असं म्ख्यमंत्री म्हणाले मोठे उद्योग सूरू करताना आवश्यक मनृष्यबळ स्थानिक यवकांमधन उपलब्ध करण्यासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही उदयोगांवर सोपवण्याची आवश्यकता असल्याचं म्ख्यमंत्री म्हणाले महिला आणि बालकांवर होणारे अत्याचार तसेच डिजीटल यूगात इंटरनेटच्या माध्यमातून अनेक प्रकारचे ग्न्हे होत आहेत यामध्ये विशेषतः महिला व बालकांविरुध्दच्या ग्न्हयांचा समावेश आहे इंटरनेटच्या मदतीने महिलांचे लैगिंक शोषण फसवणूक आदि ग्न्हे होत असून सायबर गन्हयासंदर्भात महिलांनी अधिक सतर्क व जागरुक राहण्याची आवश्यकता आहे अशी फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच तातडीने पोलीसांची मदत घेण्याचे आवाहन भंडारा सहाय्यक पोलीस निरिक्षक मुणालिनी वंजारी यांनी केले जिल्हा माहिती कार्यालय महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र सायबर पोलीस यांच्या संय्क्त विदयमाने सायबर सेफ व्मन व महिला स्रक्षा विषयावर कार्यशाळेचे आयोजन भंडारा येथे करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या हैद्राबाद प्रकरण तसेच निर्भया हत्याकांडांसारखे गुन्हे समाजात होत आहेत त्यामुळे महिला स्रक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे इंटरनेटचा सतत वापर केल्याने मुलांमध्ये हिंसक भावना निर्माण होत असून मुलांना अशा विकृत मानसिकतेपासून पालकांनी परावृत करावे तरच अशा घटना घडणार नाही असे मृणालिनी वंजारी यांनी सांगितले यासाठी महिलांनीही जागरुक राहणे अत्यंत गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या

उर्वरित उमेदवार झारखंड कर्नाटक तामिळनाडू तेलंगणा आणि उत्तराखंड राज्यातले आहेत गेल्या दहा वर्षात कॅटची परीक्षा देणाऱ्यांची संख्या वाढत आहे कंपनी सचिवांनी आपल्या औदयोगिक संस्थेला जीवनमूल्यांवर आधारित योग्य सल्ला देऊन देशाच्या आर्थिक उन्नतीत सहभाग नोंदवावा असं आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं आहे ते आज भारतीय कंपनी सचिव संस्थेदवारा आयोजित कॉर्पोरेट कंपनी सचिवांच्या पहिल्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत बोलत होते देशाला आर्थिक महासता बनवण्यासाठी कंपनी सचिवांचे मोठं योगदान असणार आहे असं त्यांनी सांगितलं दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेतून चांगले विचार मंथन होऊन भावी पिढीला दिशा देणारे मार्गदर्शन या माध्यमातून व्हावं अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली राज्यपालांच्या हस्ते यावेळी स्मरणिकेचं प्रकाशन झालं

दुखापतीम़ळे दीर्घ काळ संघाबाहेर राहणाऱ्या जसप्रित ब्मराह आणि शिखर धवन यांचं संघात प्न्हा आगमन झालं आहे वेस्ट इंडिज विरुद्ध मर्यादित षटकांची मालिका जिंकून भारत आत्मविश्वासानं मालिकेत उतरत आहे

आकाशवाणीच्या एफएम रेनबो वाहिनीवर संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून रात्री साडेदहा पर्यंत या सामन्याचं धावतं समालोचन केलं जाईल

एम रेडिओच्या सर्व वाहिन्यावरदेखील याचं प्रसारण होईल